कोरोना संसर्गामुळं पुरीच्या जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे

स्थालांतरित मजूर राज्यातून निघून गेले असले तरी राज्यातल्या उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे ते काल सीआयआयच्या वतीने आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समधे राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी बोलत होते स्थलांतरित मजुरांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या औद्योगिक क्षेत्रातल्या जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित उद्योजकांना केलं कामगारांची समस्या सोडविण्यासाठी राज्यात आता औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे यामुळे नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे यांच्यामधील दरी दूर होणार आहे असं त्यांनी सांगितलं उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे

यामुळे राज्यात नव्या प्रकल्पांना सुरु होण्यास कमी कालावधी लागणार आहे अशी माहिती त्यांनी दिली

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कोरोनाकाळात संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे एमआयडीसी सेवा देत असलेल्या उद्योगांकडून प्रिमियम रक्कम हस्तांतर शुल्क अतिरिक्त प्रिमियम पोटभाडे शुल्क आकारले जाते परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि उद्योगांना हे शुल्क भरणे शक्य झाले नाही

लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांना रक्कम भरणे शक्य झालं नाही त्यांच्याकडून विलंबशुल्क वसूल केले जाणार नाही देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्र भांडवली गुंतवणूक आणि स्पर्धेसाठी खुलं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते आजच्या लिलाव प्रक्रियेमुळं कोळसा क्षेत्रातलं लॉकडाऊन उठत आहे असंही मोदी म्हणाले कोळशाच्या साठ्या बाबतीत भारत जगात चवथ्या क्रमांकावर आहे कोळसा निर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तरीही कोळसा आयातीत दुसऱ्या स्थानावर आहे या विसंगतीकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं या क्षेत्राला आजवर पारदर्शकता आणि स्पर्धेपासून दूर ठेवलं गेलं असंही ते म्हणाले

राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बक्कि मंत्रालयात झाली कोळशावर आधारित वीज उत्पादनाऐवजी सौर किंवा तत्सम स्वरुपाच्या अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात यावं या संबंधी या बळ्कीत चर्चा करण्यात आली राज्यात सहवीज निर्मितीचे दोन हजार मेगावर्ट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सूमारे एक हजार मेगावर्ट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचं वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असून शहरी घनकचऱ्यापासून वीज निर्मिती आणि बायो सी एन जी प्रकल्पांचा विकास यावर या बळकीत विशेष भर देण्यात आला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे

दोन वर्षांसाठी ही निवड झाली आहे भारताबरोबरच आयर्लंड मेक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही निवड झाली आहे भारताला शांतता हवी असते पण म्हणून कुणीही यावं आणि कुरापत काढावी हे चालणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीशी बोलत होते गालवान खोऱ्यातल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं संपूर्ण देश सक्रिकांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले खोट्या बातम्या खपवून घेतल्या जाणार नाहीत खोट्या बातम्या देणं हे प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य असू शकत नाही असं जावडेकर म्हणाले लद्वाखमध्ये चिनी सस्वासोबत झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले हवालदार सुनीलकुमार यांच्या पार्थिव देहावर आज बिहारमध्ये पाटणा जिल्ह्यात मनेर गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संख्र दलाच्या तुकडीनं सुनीलकुमार यांना अखेरची सलामी दिली

उर्वरित चौघा सत्रिकांचे पार्थिव देह आज दुपारनंतर पाटणा इथं विमानानं आणले जाणार आहेत कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सहकार संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली ज्या प्रकरणी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत अशा सहकारी संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी सांगितलं

काल तीनशे चौतीस जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला

जालना जिल्ह्यात आज एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला

दरम्यान शहरातल्या आणखी दहा जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेला सारी आजाराची लक्षणं असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

आमोद गडीकर यांनी दिली आहे

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर निर्माण होणारी भिती आणि गोंधळ टाळण्यासाठी मुंबईमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल थेट प्रयोगशाळेतून देण्यावर बंदी घालण्यात आली आहे संबंधित रुणाला पॉझिटिव्ह अहवाल आता पालिकेकडूनच दिला जाणार आहे मात्र चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तर तो प्रयोगशाळेला देण्याची परवानगी असेल याबाबतचं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी जारी केलं आहे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात बेड अर्थात खाट शोधण्यासाठी वेळ जाऊ जाऊ नये यासाठी बेडची व्यवस्था आणि आवश्यक मार्गदर्शन करण्याचं कामही प्रशासनाकडून केलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पुरी इथल्या जगन्नाथाच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे

मात्र देशातला कोरोना विषाणू प्राद्र्भाव लक्षात घेता ही यात्रा आणि संबंधित धार्मिक विधी यांना परवानगी देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायलयाचे मुख्य न्यायमुर्ती शरद बोवडे न्यायमुर्ती दिनीश महेश्वरी आणि ए एस बोपण्णा यांच्या पीठानं स्पष्ट केलं कोरोनाच्या काळात सर्व प्रकारच्या व्यायामशाळा सभागृह बंद करण्यात आलेली आहे यावर मात करत आता योगासनांचं ऑनलाइन वर्ग अनेक ठिकाणी सुरू झाले आहे

सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालंय पावसाचा आनंद लुटण्यासाठी मारिन ड्राइव्ह गेटवेवर नागरिकांची गर्दी झाली शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत मात्र कुठंही पाणी साचलेलं नाही